हिसाचाराच्या तूरळक घटना आणि क्रिक्स्ट्रॉनिक मतदान यंत्रात काही ठिकाणी झालक्ती बिघाड वगळत मतदान एकंदर सुरळीत आणि शांतती झालं

राज्यातल्या सात मतदारसंघात संध्याकाळी साडप्राच वाजर्छित सरासरी सुमारपद टक्क इतदान झालं

नक्षलवादी कारवायांमुळ मुतदान पथकं पोहोच् न शकल्यामुळ उडचिरोली जिल्ह्यातल्या अहर्षीतालुक्यातल्या वट्टी गर्देवाडा गर्देवाडा पुसकोठ आणि गर्देवाडा वांगस्प्री या मतदान केंद्रांवर मतदान होऊ शकलं नाही